राज्यात तालुकास्तरावर डायलिसीस केंद्र सुरू करण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत केली

टाटा कर्करोग रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या सोयीसाठी महिनाभरात धर्मशाळा बांधली जाईल असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं मुंबईत जलपर्यटन वाढवण्याच्या दृष्टीनं नद्यांच्या पुनरुज्जीवनाचं काम गतिमानतेनं सुरु आहे असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना विधानपरिषदेत सांगितलं पर्यावरणाच्या दृष्टीनं नद्यांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मुंबईतील मिठी ओशिवरा दहिसर पोयसर या नद्यांच्या स्वच्छेतचं काम सुरु आहे असं ते म्हणाले

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबत विधानसभेतही आज चर्चा झाली या चर्चेला ते उत्तर देत होते राज्यात आज या विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका नसला तरीही राज्यातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर यासंदर्भात खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं होळी धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साजरे करताना विषाणू संसर्गाबाबत काळजी घेण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेनं कस्तुरबा रुग्णालयात कोरोना विषाणूसंदर्भातल्या तपासण्या करण्याची सोय उपलब्ध करून दिली असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी दिली आहे

धुळे नंदुरबार स्थानिक संस्था मतदार संघातून विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणुकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली या जागेसाठी तीस मार्च रोजी निवडणूक तर मतमोजणी एकतीस मार्चला घेण्यात येणार आहे नांदेड जिल्ह्यातला अर्धापूर तालुका धिल्या तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती मात्र या दुःखान खचून न जाता या तिघा शेतकऱ्यांच्या पत्नी यदा दहावीची परिक्षा देत आहेत आमचे वार्ताहर आनंद कल्याणकर यांनी याबाबत माहिती दिली मुंबईत गोरेगाव क्रें आज पहाटे साडेतीनच्या सुमाराला एका उद्योग संकुलातल्या गोदामाला आग लागली या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला ट्वेंटी ट्वेंटी विक्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे सिडनी क्रें आज उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताची लढत क्लंड सोबत होणार होती मात्र पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला